पाकव्याप्त काश्मीरबाबत राजकीय नेतृत्वाकडून आदेश मिळाल्यास लष्कर आवश्यक ती कारवाई करेल असं त्यांनी नमूद केलं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सर सेनाध्यक्षांचं पद निर्माण करणं आणि सैन्याशी संबंधित प्रकरणांसाठी वेगळ्या विभागाची स्थापना हे एकीकरणाच्या दिशेनं टाकलेलं महत्त्वाचं पाऊल असल्याचं लष्कर प्रमुख यावेळी म्हणाले

सारथी संस्थेत गैरकारभार झाल्याचा आरोप करत खासदार संभाजी राजे यांनी काल पुण्यात संस्थेबाहेर लाक्षणिक उपोषण केलं त्यावेळी शिंदे यांनी त्यांची भेट घेतली संबंधित प्रशासकीय अधिकारी जे पी गुप्ता यांना पदावरुन दुर करण्यात येत असल्याचंही शिंदे यांनी जाहीर केलं

नवी मुंबईतल्या वाशी इथं काल अडुसष्ठाव्या राष्ट्रीय नगर आणि क्षेत्र नियोजनकार परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते स्थानिकांच्या गरजा लक्षात घेऊनच नगर विकासाचं नियोजन केलं पाहिजे असं ठाकरे म्हणाले वाहन चालक परवाना देण्याच्या प्रक्रियेत ई गव्हर्नन्सचा वापर करण्याची आवश्यकता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे नागपूर इथं काल एकतिसाव्या रस्ते सुरक्षा मोहिमेचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते पीयूसी प्रमाणपत्र जारी करण्यासाठी दोन हजार केंद्रं स्थापन करण्याचा प्रस्ताव असल्याचं गडकरी यांनी सांगितलं

अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाशी संलग्नित देवगिरी कल्याण आश्रमाच्या वतीनं औरंगाबाद इथं आयोजित कार्यकर्ता संमेलनाचं उद्घाटन काल फडवणीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते औरंगाबाद इथल्या रामकृष्ण मठाचे प्रमुख स्वामी विष्णुपादानंद देवगिरी कल्याण आश्रमाचे प्रांताध्यक्ष चैत्राम पवार संघटनमंत्री संजय कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते वनवासी कल्याणासाठी संघटना करत असलेल्या कार्याचं फडणवीस यांनी कौत्क केलं मराठवाडा आणि खानदेशातल्या सर्व जिल्ह्यातले संस्थेचे कार्यकर्ते या दोन दिवसीय संमेलनात सहभागी झाले आहेत

कंपनीत ऑटोक्लेव्हची चाचणी सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी दिली या दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये मदत घोषित केली असून जखमींना संपूर्ण वैद्यकीय साहाय्य दिलं जावं असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत

बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा या जिजाऊंच्या जन्मगावी दरवर्षीप्रमाणे जन्ममहोत्सव सोहळ्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

बोराडे यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे उस्मानाबाद इथं सुरू असलेल्या या संमलेनात आज विविध विषयांवर परिसंवाद निमंत्रितांचं कविसंमेलन आणि त्यानंतर सायंकाळी समारोप सत्र होईल संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो प्रकृती अस्वास्थ्यामुळे या समारोप सत्राला उपस्थित असणार नाहीत ते मुंबईला परतले असून त्यांच्यावर मुंबईत वांद्रे इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान संमेलनात काल पत्रकार सारंग दर्शने आणि कवी दासू वैद्य यांनी साहित्यिक प्रतिभा रानडे यांची मुलाखत घेतली मुस्लिम स्त्रियांची बुरख्याआड घुसमट होते तर ख्रिश्चन महिला सामाजिक दबावामुळे सत्य लिहू शकत नसल्यानं त्यांच्यासाठी आपण लिखाण केल्याचं रानडे यांनी सांगितलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील जीवन जाणीवा या विषयावर परिसंवाद झाला डॉक्टर ऋषिकेश कांबळे शाहू पाटोळे यांच्यासह मान्यवरांनी या परिसंवादात अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातल्या कामगार वर्गसंघर्ष स्त्री आणि शोषितांच्या जाणीवांवर प्रकाश टाकला

काल रात्री परतूर तालुक्यात पोखरीजवळ मारेकऱ्यांनी नहार यांची कार अडवून गोळ्या झाडल्याचं पोलिसांनी सांगितलं नहार यांना मागील महिन्यात स्थानिक गुन्हे शाखेनं एका व्यापाऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी अटक केली होती ते सध्या जामिनावर बाहेर होते युवकांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय निवडावा असा सल्ला आमदार रोहित पवार यांनी दिला आहे औरंगाबाद शहरातल्या बलवंत वाचनालयाच्या सभागृहात आयोजित युवा संवाद कार्यक्रमात ते काल बोलत होते

शहरातल्या विविध ठिकाणी रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाअंतर्गत काल अनेक कार्यक्रम घेण्यात आले

उदगीर इथं काल पश्पक्षी आणि कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते

ते काल औरंगाबाद इथल्या विवेकानंद महाविद्यालात आयोजित विवेकानंद व्याख्यानमालेत उत्तरांच्या शोधात प्रश्नचिन्ह या विषयावर शेवटचं पुष्प गुंफतांना बोलत होते

जिल्ह्यात वाळू उपशाला बंदी असून वाळू घाटांची लिलाव प्रक्रियाही झाली नसल्यानं ही कारवाई करण्यात आली

आई आणि मुलांमधला संवाद वाढवणं गरजेचं असून त्यामुळे अनेक सामाजिक समस्या सुटू शकतील असा विश्वास सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केला